कृषी शेतकरी संघटना दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज होणाऱ्या भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही नवीन कायदे रद्द झाले तर शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकरी आंदोलन देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं नाही सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढचे पन्नास वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या आणि हमीभाव सुरु राहणार आहे मग आता आंदोलन सुरू ठेवण्याचं कारणच काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कायदेच रद्द करा ही मागणी अत्यंत चुकीची आहे ज्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं तीच व्यवस्था सुरू रहावी असा आंदोलकांचा आग्रह दिसतो अशी टीकाही घनवट यांनी केली दरम्यान तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज प्कारलेल्या भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे

आजच्या भारत बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय अखिल भारतीय व्यापारी महासंघ आणि अखिल भारतीय वाहतूकदार कल्याण संघटनेनं घेतला आहे कषी फडणविस शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास काँग्रेस राष्ट्रवादी अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे मात्र आता केवळ मोदी सरकारला विरोध करून दिल्लीतील आंदोलनाद्वारे अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे त्यांच्या या अपप्रचाराला सामान्य शेतकरी बळी पडणार नाहीत असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

त्यामुळे शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनातून नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी काल रत्नागिरीत व्यक्त केला तावडे यांची राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रत्नागिरीत भाजपतर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

कालही देशात दररोजच्या नव्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा जास्त कोविड रुग्ण बरे झाले आहेत

हे सर्व दहशतवादी खलिस्तानी आणि इस्लामिक संघटनांशी संबंधित आहेत या दहशतवाद्यांकडन बऱ्याच प्रमाणात शस्त्रसाठा आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत यांपैकी दोघं पंजाबचे आहेत तर तीन जण काश्मीरचे आहेत या दहशतवाद्यांना आपल्या कारवायांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयकडून पाठिंबा मिळत होता पंजाबचे शौर्यचक्र प्रस्कार विजेते बलविंदर सिंग यांच्या हत्येमध्ये या पाच दहशतवाद्यांपैकी एकाचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ध्वजदिन सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ट्वीटरद्वारे विशेष आवाहन केलं सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणजे आपली सशस्त्र सेना आणि त्यांच्या परिवाराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे देशाला त्यांच्या निस्वार्थ सेवेचा अभिमान आहे असं सांगून आपल्या सैन्याच्या कल्याणासाठी जरूर योगदान द्या असं आवाहन पंतप्रधानांनी केलं यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त सेनेकडन पंतप्रधानांना विशेष ध्वज प्रदान करण्यात आला जवान हेच खरे देशाचे पालक असून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी ते स्वतःच्या प्राणांचही बलिदान देतात त्यांचं शौर्य आणि देशभक्तीचा सन्मान करून आपण त्यांना सलाम करूया अशी भावना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायड्र यांनी व्यक्त केली प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्यंत आदराची भावना आहे त्यामुळे सैनिक सेना ध्वज निधीला योगदान देणं आपलं कर्तव्यच आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथं झाला निधी संकलनाचं उत्कृष्ट कार्य करणारे कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ मृंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

हा या वर्षातला शेवटचा भाग आहे

या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तीन वेगवेगळ्या कलमांअंतर्गत आरोपीं विरूद्ध तीन एफ आय आर कासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते

देशभर नोंदवल्या गेलेल्या मानवी तस्करीच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वात जास्त गुन्हे महाराष्ट्रातले असून मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांची सुटका करण्यात देखील महाराष्ट्र प्रथम स्थानी असल्याचं राष्ट्रीय गून्हे नोंदणी संस्थेनं म्हटलं आहे गुरू शनी युती या डिसेंबर महिन्यात रात्रीच्या आकाशात एक दुर्मिळ असा नेत्रदीपक सोहळा बघायला मिळणार आहे तो पाहण्यासाठी नागप्रातल्या रमण विज्ञान केंद्रानं व्यवस्था केली आहे काय घडणार आहे नेमकं ते जाणून घेण्यासाठी ऐका ही बातमी सौरमालेतील दोन महाकाय ग्रह शनी आणि गुरू एकमेकांच्या जवळ येत आहेत

त्यामुळे आपल्या आधीच्या काहीशे पिढ्यांना बघता आलं नाही आणि पुढेही काहीशे पिढ्यांना बघता येणार नाही असं दूर्मिळ द्रष्य बघण्याची संधी आपल्याला आहे

बघा तुमच्या गावात अशी संधी उपलब्ध होऊ शकते का आकाशवाणी बातम्यांसाठी तेजसी आगाशे पुणे

सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होतं घसरलेल्या दरामुळे उत्पादकांना नुकसान सहन करावं लागत आहे याकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं नंतर बाजार समितीत लिलाव नेहमीप्रमाणे सुरू झाले चंद्रपर वेतनवाढ सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाबीजचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी काल चंद्रपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

यूनेस्को आणि वार्की फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या डिसले यांचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचं शिक्षण पोहचवण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले दासगण् स्वामी वरदानंदभारती यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या पुण्यातील श्री राधा दामोदर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा एक लाख रुपयांचा संतकवी श्रीदासगणूमहाराज प्रस्कार यावर्षी पंढरपूर इथल्या सावरकरप्रेमी मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे

पुरस्कार वितरण समारंभ येत्या शनिवारी श्री दासगणु महाराजांच्या पुण्यतिथीला पंढरपूर इथं त्यांच्या वाड्यात मर्यादित स्वरूपात होणार आहे

यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांना वेग येणार आहे

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे

हवामान संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं आजही राहील उद्या मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातलं कमाल तापमान सरासरीच्या आसपास तर किमान तापमान किंचित कमी आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार